या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात असून परिषदेनं आतापर्यंत एकूण सातशे एकोणसाठ प्रयोगशाळांना तपासण्यांची परवानगी दिली आहे

काल रात्री ही घटना घडली शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्यानं पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू असताना शेतात झोपलेल्या आई आणि आणि मुलाच्या अंगावरुन जेसीबी गेला यात रुपा राठोड या महिलेचा जागेच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला घटनास्थळी तलवाडा पोलीस दाखल झाले असून जेसीबी चालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यासाठी शासनाचे वैद्यकीय आणि इतर सर्वच विभागांतले अधिकारी कर्मचारी झोकून देऊन काम करत आहेत या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान प्रत्येक रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठानं द्कान बंद ठेवण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केलं आहे